नोंदणी राज्यातील पश् स्वास्थ योजनेच्या प्रभावी सनियंत्रणासाठी सामंजस्य करार

नागपूर जिल्ह्यात कोरोना विषाण्मुक्त झालेल्यांनी केला एक लाखांचा टप्पा पार

यात उत्तर प्रदेशात साडेसहा लाखांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले होते

उत्तर प्रदेशात या कर्जाच्या करारावरील म्द्रांक श्ल्काला सवलत देण्यात आली आहे

हया कर्जाची प्रक्रिया जराही त्रासदायक नाही कारण कोणत्याही सर्व साधारण सेवा केंद्रात नगरपालिका कार्यालयात अथवा बँकेत जाऊन यासाठी अर्ज स्वतः ऑनलाईन पध्दतीनं अपलोड करता येतो पून्हा नव्यानं आपापले व्यवसाय सुरू करण्यासाठी बँका लोकांच्या घरी जाऊन त्यांना सहाय्य करत आहेत वंजारी पत्र परिषद नागप्र विभाग पदवीधर मतदार संघाचे काँग्रेस तसेच इतर मित्र पक्ष प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार अँड अभिजित वंजारी यांना शिक्षक भारती या संघटनेचा पाठिंबा जाहीर झाल्याच आज वंजारी यांनी एका पत्रकार परिषदेत दरम्यान नागपुरात सांगितलं

मतांच विभाजन टाळण्यासाठीच शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी काल आपले नामांकन मागे घेतल्याचही वंजारी यांनी सांगितलं दरम्यान गडचिरोली अहेरी या दुर्गम भागात बेरोजगारीची समस्या गंभीर आहे येथे अनेक पदवीधर असून देखील त्यांना रोजगार नाही या सृशिक्षित बेरोजगार पदवीधरांच्या समस्या गांभीर्याने सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन नागपूर पदवीधर मतदार संघाचे भाजप मित्र पक्षाचे उमेदवार नागपूरचे महापौर संदीप जोशी दिले काल त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून तेथील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या

मतदान करतांना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राशिवाय ग्राह्य धरण्यात येणाऱ्या कागदपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली आहे ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही असे मतदार आधार कार्ड वाहन चालक परवाना पॅन कार्ड पासपोर्ट केंद्र अथवा राज्यशासन किंवा सार्वजनिक उपक्रम अथवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी औदयोगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र खासदार अथवा आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र संबंधित शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवाओळखपत्र विश्वविद्यालयादवारे वितरीत पदवी किंवा पदविका मूळप्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे मूळप्रमाणपत्र यापैकी कोणत्याही एका कागदपत्राद्वारे मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी सोबत आणू शकतात असं जिल्हाधिकारी कार्यालयानं कळविलं आहे

संजीव क्मार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली मतमोजणी ही तीन डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता पासून मानकापूर रोडवरील विभागीय क्रीडा संकुलात होणार आहे

सर्व मतदान केंद्रावर कोवीडच्या पार्श्वभूमीवर थर्मल स्कॅनिंग सॅनेटायझेशन या सर्व सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत

यात वाशिम आणि ब्लडाणा इथं दोन सहाय्यकारी मतदार केंद्रे असणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अमरावतीचे विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी आज दिली

मतमोजणी तीन डिसेंबर रोजी शासकीय धान्य गोदाम विलास नगर अमरावती इथं सकाळी आठपासून होणार आहे

या योजनेच्या प्रभावी संनियंत्रणासाठी पश्संवर्धन आय्क्तालय प्णे इथं मध्यवर्ती कॉल सेंटरच्या स्थापनेसाठी इंडसइंड बँक यांची उपकंपनी असलेली भारत फायनांस इन्क्लूजन लिमिटेड या कंपनीसोबत मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पश्संवर्धन द्ग्धव्यवसाय विकास क्रीडा आणि यूवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी दिली पश्संवर्धन मंत्री केदार म्हणाले राज्यातील दर्गम डोंगराळ आदिवासी बहल भागामध्ये तसंच ज्या भागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पश्वैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे

या संदर्भात कारवाई करताना ऑनलाईन साधनांचा वापर करुन बनावट पावत्या देणे आणि फसवे आय टी सी मिळविण्यामध्ये करदात्याविरूद्ध चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात शोध घेण्यात आला तपासात जीएसटी पोर्टलवर कर भरणा करण्यासाठी लागणाऱ्या पत्यांचा पुरावा म्हणून अपलोड केलेली कागदपत्रे सर्व बनावट असल्याचं देखील आढळून आलं कर्नाटकमधील आणखी दोन करदात्यांचा तपशील देखील तपासात उघडकीस आला आहे अनलॉक लर्निंग कोरोनाच्या प्रकोपाम्ळं सर्वच शाळा महाविद्यालयं अद्यापही बंद असल्यानं शाळांकडून ऑनलाइन शिक्षणावर भर दिल्या जात आहे या कोरोनाकाळात सर्वाधिक न्कसान निवासी आश्रमशाळेतील विदयार्थ्यांचे होतांना दिसून येत आहे त्यांच्या आरोग्यासह शिक्षणाचाही प्रश्न या कालावधीत निर्माण झाला आहे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या शासकीय आश्रम शाळांकरिता अनलॉक लर्निंग हा उपक्रम चालविला आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त सहा निवासी आश्रम शाळा असून त्यामध्ये दोन शासकीय तर चार अनुदानित आश्रमशाळा आहेत गुलाबी बोन्ड अळी वाशिम जिल्ह्यातील कपाशीवर पडलेल्या ग्लाबी बोन्ड अळीच्या पार्श्वभूमीवर पूढील वर्षी या अळीचा प्रभाव कपाशीवर होऊ नये यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनात फरदड म्क्त अभियान सुरू आहे या अंतर्गत कापूस वेचणी संपल्यावर शेती मधील उर्वरित फरदड ट्रॅक्टरनं नांगरून काढण्यात येते ती फरदड शेतीच्या बांधावर जमा करून जाळण्यात येत आहे जेणे करून ग्लाबी बोन्ड अळीचा नायनाट होऊन प्ढील वर्षीच्या कपाशीवर तिचा प्रभाव दिसू नये कोरोना विदर्भ नागपूरात कोरोना विषाणू आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या संख्यनं एक लाखांचा टप्पा पार केला आहे

गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे

रोहिणी गजभिये यांचा कोरोनामुळं वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना दुर्दैवी मृत्यू झाला हा मृत्यू जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय सेवा देतांना कोरोना योद्धाचा पहिलाच बळी आहे